या प्रयोगामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल यामध्ये डिजिटलाइज्ड आणि प्न्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल असं त्यांनी म्हटलं आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशाच्या संस्कृती आणि शास्त्राचा शोध घेण्यासाठी अनेक लोक विदेशांतून येऊन इथंच कायम राहिले आहेत अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात असं ते म्हणाले या तसंच अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा त्यांनी यावेळी गौरवानं उल्लेख केला आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या असून अशा टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत यासाठी देशानं प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी सांगितलं ध्रळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना नव्या कृषी कायदयाचा वापर केल्यामुळे त्यांच्या मका उत्पादनाचे पैसे मिळण्यासाठी मोठी मदत झाल्याचं उदाहरण त्यांनी यावेळी सांगितलं

संबंधित भागातल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण या कायद्यान्सार करावं लागणार असल्याचं त्यांनी नमुद केलं देश टाळेबंदीच्या काळातून बाहेर पडत आहे आता लसीची चर्चा सुरु झाली आहे मात्र कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणताही निष्काळजीपणा करण आजही अत्यंत घातक आहे आपल्याला या संसर्गाविरुद्धचा आपला लढा पुढंही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा असल्याचं पंतप्रधान म्हणाले दरम्यान महामारीनं आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला असल्याचं त्यांनी म्हटलं येत्या सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासोबतच देशाविषयीचे आपले संकल्प संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्यं पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे तिचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासक तसंच आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत सांगितलं

छत्तीसगड मधील सुखमा इथं नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते उपचारांदरम्यान त्यांना विरमरण आलं असिस्टंट कमांडर नितीन भालेराव यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणि तेथून नाशिक इथं आणलं जाणार असून नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत